उमेश भारवाड राजकुमार हर्षद परमार आणि प्रमेंद्रसिंह राजप्त अशी या चौघांची नावे आहेत

भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोच्या या वर्षातल्या पहिल्या उपग्रह प्रक्षेपणाची उलटगणती आज सुरू होणार आहे

यामध्ये आकारानं आतापर्यंतच्या सर्वात लहान कलामसॅट या उपग्रहाचा समावेश आहे या मोहिमेचं वैशिष्ट्य म्हणजे उपग्रहांना त्यांच्या कक्षेत स्थापित केल्यानंतर प्रक्षेपकाचं इंजिन पृथ्वीभोवती फिरत ठेवून काही प्रयोगांसाठी वापरण्यात येणार आहे याआधी उपग्रह प्रक्षेपणानंतर असं इंजिन अवकाशात सोडून दिलं जात असे मागच्या लोकसभा निवडण्कीत भारतातली इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रं हॅक करण्यात आल्याचा दावा लंडनमध्ये करणारा स्वघोषित सायबर तज्ज्ञ सैयद शूजा याच्या विरोधात प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्याचे निर्देश भारतीय निवडण्क आयोगानं दिल्ली पोलिसांना दिले आहेत तसंच या यंत्रांच्या विश्वसनीयतेबाबत खात्री व्यक्त करत शुजाचे आरोप तथ्यहीन असल्याचा पुनरुच्चार आयोगानं केला आहे श्जाने परवा लंडनमध्ये पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला होता मात्र त्याने त्यावेळी कोणतंही प्रात्यक्षिक किंवा पुरावे दिले नव्हते पालघर जिल्ह्यातल्या एका सरकारी शाळेचा म्ख्याध्यापक आणि कारक्नाला लाच घेताना सापळा रच्न रंगेहाथ अटक करण्यात आली नंदक्मार मोरे असं म्ख्याध्यापकाचं आणि प्ंडलिक दळवी असं कारक्नाचं नाव असून शाळेतल्या शिक्षिकेचं मासिक वेतन अदा करण्यासाठी दरमहा शंभर रुपये प्रमाणे सहाशे रुपये आणि महागाई भत्त्याची थकबाकी देण्यासाठी चारशे रुपये अशी एक हजार रुपये लाच त्यांनी मागितली होती शिवसेना पक्षप्रम्ख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आज सर्वत्र साजरी होत आहे आज म्ंबईत दादर इथे नियोजित बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं वास्तुपूजन करण्यात आलं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि ठाकरे क्टुंबीय उपस्थित होते राज्यात ठिकठिकाणी ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात येत आहे बीड इथे बीड जिल्हा शिवसेनेतर्फे ठाकरे यांना अभिवादन करण्यात आलं शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त औरंगाबाद महानगरपालिकेत त्यांना अभिवादन करण्यात आलं महापौर नंदक्मार घोडले आय्क्त डॉ निपूण विनायक यांनी यावेळी बाळासाहेबांच्या प्रतिमेला प्ष्पांजली अर्पण केली यानिमित्त औरंगाबाद इथं विविध उपक्रमांसह वाहनफेरीचं आयोजन करण्यात येत आहे नेताजी स्भाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आज बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना आदरांजली वाहण्यात आली यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी नेताजींच्या प्रतिमेला प्ष्पहार अर्पण करून अभिवादन केलं राष्ट्रक्ल स्पर्धेत भारोत्तोलनात स्वर्णपदक जिंकणारी भारतीय खेळाडू के संजिता चानू हिच्यावर घातलेली तात्प्रती बंदी आंतरराष्ट्रीय भारोत्तोलन महासंघानं काल उठवली याबाबतचा अंतिम निर्णय योग्य वेळी घेतला जाईल असं महासंघानं म्हटलं आहे

जकार्ता इथे आजपासून स्रू होणाऱ्या इंडोनेशियन मास्टर्स अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत पी

सिंधू किदांबी श्रीकांत आणि सायना नेहवालसह दहा भारतीय खेळाडू आपले पहिल्या फेरीतले सामने खेळणार आहेत